समृदधी महामार्गासाठी अतिरिक्त साडेतीन हजार कोटी रुपये निधी भाग भांडवलापोटी देण्याचा तसंच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वितीय करारांना मुद्रांक श्ल्क माफी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्याला कारवाईचे अधिकार प्रदान करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला वस्तू सेवा कर मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रं लिहन केली आहे

भाजपा नेते पंकजा मूंडे एकनाथ खडसे नाराज नसून प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमुळे आपण व्यथित झालो असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केलं पृण्याच्या गरवारे महाविद्यालयात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते गोपीनाथ गडावर आपण जाणार असून त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यामधले गैरसमज दूर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

धळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामसह काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील समविचारी पक्षांची महाराष्ट्राच्या धर्तीवर महाविकास आघाडी करण्याबाबत आज एकमतानं निर्णय घेण्यात आला धुळे ग्रामीणचे काँग्रेस आमदार क्णाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी प्राथमिक स्वरूपात बैठक झाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा विरोधात पहिला सामना ध्ळे जिल्हा परिषदेत होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊपैकी पाच पंचायत समित्यांचं सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झालं आहे आज ही सोडत झाली मंडणगडचं सभापतिपद इतर मागास प्रवर्गातल्या महिलेसाठी तर राजापुर रत्नागिरी गुहागर आणि चिपळणचं सभापतिपद खुल्या गटातल्या महिलेसाठी आहे लांज्याचं सभापतिपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या पंचायत समिती सदस्यासाठी राखीव झालं असून संगमेश्वर खेड आणि दापोलीचं पद ख्ल्या गटासाठी आहे महाविकास आघाडीतला प्रमुख घटकपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली सोलापूरच्या सात रस्ता परिसरातल्या मंगल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अधिवेशन स्रू आहे

आगामी काळात संघटनेला राजकीय ताकद मिळावी आणि चळवळ गतीमान करावी यासाठी नव्या कार्यकारिणीत तरूणांना अधिकाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती रविकांत त्पकर यांनी आज बातमीदारांना दिली

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राज्यसभेत सध्या चर्चा सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळच्या सत्रात हे विधेयक राज्यसभेत सादर केलं

विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मांडलेल्या याबाबतच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि शिवसेनेसह अनेक विरोधी पक्षांनी सभात्याग करत विरोध दर्शवला हे विधेयक संयुक्त प्रवर समितीकडे विचारार्थ पाठवलं जाणार आहे दरम्यान सामाजिक स्रक्षा संहिता आज लोकसभेत सादर करण्यात आली

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन रिसॅट टू बी आर वन या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला आहे

एस एल

रिसॅट टू बी आर वन या उपग्रहावर पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी एक्स बॅन्ड रडार बसवण्यात आलं असून कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे इस्रोचे अध्यक्ष के

आयोगानं आपला अंतिम अहवाल आज ग्जरात विधानसभैत सादर केला या दंगली संघटित नव्हत्या असं या अहवालात नमूद केलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आर

श्रीक्मार राहल शर्मा आणि संजीव भट यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली असून त्यात काही तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलं आहे

नंदरबार जिल्ह्यातल्या जगभरात प्रसिदध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजार आणि यात्रेला आजपासून सुरवात झाली आहे यंदा या घोडे बाजारात दोन हजारांहन अधिक घोडे खरेदी विक्री साठी दाखल झाले आहेत घोड्यांची वेगवेगळी वैशिष्ट्यं जोखण्यासाठी त्यांच्या स्पर्धाचं आयोजन स्द्धा करण्यात आलं आहे

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याच्या दीडशे ग्रामपंचायत क्षेत्रात चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा परिषद जाणीवजागृती करणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या चित्ररथाचं उदघाटन झालं

उघड़यावर शौचाच्या प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर ग्रडमॉर्निंग पथक तयार करण्यात आलं

ही संपूर्ण यंत्रणा वायफाय वर आधारित असून सौर उर्जेवर चालणार आहे अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचं वनपरिक्षेत्र अधिका यांनी आकाशवाणीला सांगितलं राज्यात आज विविध ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होत आहे

मुंबई ठाणे परिसरातही दतजयंतीनिमित मंदिरांमधे विशेष उत्सव होत आहेत भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या तीन टवेंटी टवेंटी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर स्रू झाला असून वेस्टइंडीजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे